अहमदनगर जिल्ह्यात मिशन झीरो अंतर्गत रुग्णांच्या अधिकाधिक चाचण्या करून बाधितांवर वेळेत उपचार करा तसंच वयोवृद्ध आणि इतर आजाराने बाधीत असलेल्या व्यक्तीवर विशेष लक्ष द्या असं आवाहन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी केलं आहे शिवप्यारीबाई ब्रिजलाल धूत चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या वतीने अहमदनगर जिल्हा रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आलेला पंचवीस खाटांचा अत्याधुनिक आयसीयु विभाग आणि मिशन झीरो उपक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ई प्रणाली द्वारे करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते चेस दी व्हायरस हे धोरण प्राधान्याने राबवून लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य यंत्रणा पोहोचली पाहिजे

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करावं असं आवाहन सर्व स्तरातून होत असलं तरी यामध्ये अनेक अडचणी येतात यासाठी पुण्यातल्या हेल्प राईडर या समूहाने पुढाकार घेतला असून गेल्या आठवड्यापासून प्लाझ्मा दानविषयी ते जनजागृती करत आहे या समूहाचे समन्वयक प्रशांत कानोजिया यांनी याविषयी अधिक माहिती दिली कोविडला प्रतिसाद या गटात वर्धा जिल्हा अव्वल ठरल्याने स्कॉच या संस्थेद्वारे राष्ट्रीय पातळीचा पुरस्कार वर्धा जिल्ह्याला देण्यात आला आहे कोविड विरुद्धच्या लढ्यातल्या या यशकथेचा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

शिवाय विविध उपाय योजना केल्या स्कॉच प्रस्काराच्या स्पर्धेत सहभागी झाल्यावर ऑनलाईन पद्धतीचा वापर करून झालेल्या बैठकीत वर्धा जिल्ह्यात काय प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आल्या याची माहिती देण्यात आली पहिली फेरी दुसरी फेरी असे करत वर्धा जिल्हा या पुरस्कारासाठी अंतीम फेरीत पोहोचला पीपीटीद्वारे अंतीम फेरीत उत्कृष्टपणे सादरीकरण केल्यानंतर वर्धा जिल्ह्याला हा प्रस्कार जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार म्हणजे जिल्ह्यातील सर्व नागरिक आरोग्य विभाग पोलीस विभाग ग्रामविकास आणि नगरविकास जिल्हा परिषद आणि संपूर्ण जिल्हा प्रशासनाच्या परिश्रमाचे फळ आहे असं जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितलं या आधीही वर्धा जिल्ह्याला स्कोच पुरस्कार मिळाला होता त्यावेळी डीबीटी प्रणालीत उत्कृष्ट काम केल्यामुळे बहुमान प्राप्त झाला होता आकाशवाणी बातम्यांसाठी वध्याह्न आनंद इंगोल यांच्यासह मनोज क्षीरसागर पूणे लाईव्ह नमाज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ईद ऊल अजहा अर्थात बकरी ईद काल पूण्यात साधेपणानं साजरी करण्यात आली मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज पठण करून एकमेंकांना शुभेच्छा दिल्या पण फेसबुक लाईव्ह नमाजामुळे सामुदायिक नमाज पठणाचं आभासी समाधानही त्यांना मिळालं अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून पृण्यातील आझम कॅम्पस मशिदीतून फेसवूक लाईव्हव्दारे थेट प्रक्षेपण करण्यात आलेल्या नमाज पठणास काल मृस्लिम बांधवांच्या घरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सोशल मिडीयावरून एकमेकांना ईद मुबारकचे शुभेच्छा संदेश पाठविण्यात येत होते आझम कॅम्पस मधून आधीपासूनच जुम्मा नमाजचं फेसब्रुक लाईव्हव्दारे प्रक्षेपण करण्यात येत आहे त्याला मुस्लिम बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे काल मौलाना नसीम अहमद शराफत अली यांनी नमाज पठण केलं तर कॅम्पसच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमीन शेख यांनी तांत्रिक बाजू सांभाळली नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घरी नमाज पठण करणे शक्य झाले असून अशा स्वरूपाचा हा पहिलाच उपक्रम आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्रसाद पाठक पूणे अष्टविनायक समाजावर आलेल्या कोरोना संकटाचं विध्न दूर करण्याकरीता पुण्यातील मानाच्या अष्टविनायक गणपती मंडळांनी कोविड मुक्ती केंद्र उभारुन सेवा उत्सव करण्याचा निर्धार केला आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून मानाचा पहिला श्री कसबा गणपती मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती आणि प्रमुख गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती अखिल मंडई मंडळ श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती हे पृण्यनगरीचे मानाचे अष्टविनायक गणपती मंडळ एकत्रित येऊन त्यांनी पणे महानगरपालिकेच्या सहकार्यानं कोविड केअर केंद्राची उभारणी केली आहे

आध्यात्मिक वातावरणात शरीराच्या प्रतिकारशकी बरोबरच मानसिक क्षमता वाढीवर इथे भर देण्यात येणार आहे गणपती बाप्पा मोरया कोरोनावर मात करुवा यांसारखे प्रोत्साहनपर फलक देखील केंद्रामध्ये लावण्यात येणार आहेत नियमीत औषधांबरोबर आयुर्वेदिक काढा पण देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे

जिल्ह्यातील हा कोरोनामुळे झालेला पहिला मृत्यू आहे

वर्धा कोरोनायनामध्ये सुरुवातीला दीड महिन्यापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या वर्धा जिल्ह्यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्यांमुळे कोरोनाचा शिरकाव झाला

या कालावधीमध्ये गृह विलगीकरणात असलेल्यांची संख्या कमी होत असली तरी रुग्णांची संख्या वाढतच आहे त्यामुळे प्रशासनाकडून सर्वेक्षणासह प्रभावी उपाययोजना राबविल्या जात आहेत धुळे धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्राची कठोरपणे अंमलबजावणी करावी मास्कचा वापर न करता फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अँटिजेन चाचण्यांची संख्या वाढवावी त्यासाठी किटची खरेदी प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी रुग्णांची तपासणी करण्यासाठी महापालिका शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ध्रुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने समन्वयातून जंबो क्लिनिकचा प्रस्ताव त्वरीत सादर करावा अशी सूचना धुळ्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केली आहे धूळे जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारांवर गेली आहे या पार्श्वभूमीवर उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी सातपुडा सभागृहात बैठक झाली त्या वेळी ते बोलत होते बारामती बारामती शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी काल दिले कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल बारामतीत आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते कवच कोरोनाग्रस्त व्यक्ती रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याच्यापासून संसर्ग होण्याची शक्यता असते या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी सर जे जे रुग्णालयाच्या सर्जरी विभागाने पेशंट ट्रान्सपोर्ट कवच तयार केले आहे कोरोना रुग्णांची त्यातून वाहतूक केल्यास संसर्ग टाळणे शक्य आहे देशात अशा प्रकारचे कवच पहिल्यांदाच तयार करण्यात आले आहे सिंधुदुर्ग सिंधूर्दूर्ण जिल्ह्यातल्या खारेपाटण चेकपोस्ट इथं जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना रॅपिड टेस्ट सेंटरउभारण्यात आल असून त्याचा प्रारभ काल करण्यात आला

पुणे कोरोना पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मार्चमध्ये आढळला तेव्हापासून पुणे महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी झोकून देऊन काम करत आहेत